ते आज नाशिक इथं महाराष्ट्र गोवा वकिल संघटनेच्या वतीनं आयोजित राज्य वकील परिषदेत बोलत होते कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला पाहिजे असं ते म्हणाले न्यायालयाच्या इमारती वाढतील मात्र समाज समंजस झाला पाहिजे अन्यथा न्यायालयाच्या इमारतीही कमी पडतील असं ते म्हणाले जलद न्याय ही सर्वसामान्यांच्या मनातली भावना असली तरी ती प्रत्यक्षात आली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जलद न्यायालय असुनही निर्भया प्रकरणात अद्यापही दोर्षीना फाशी झालेली नाही असंही ते म्हणाले न्यायाधीश घडवणारं विद्यापीठ नाशिकमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं जिल्हा न्यायालयाच्या आवारातल्या नव्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले विलंबानं न्याय म्हणजे न्याय नाकारणं असं म्हटलं जातं मात्र जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचही भान ठेवण्याची गरज सरन्यायाधीश न्या शरद बोबडे यांनी यावेळी व्यक्त केली न्यायालयात खटला उभा रहायलाही विलंब होतो ते बघता न्यायपालिका वकील आणि विधी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात समन्वयाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात कुठंही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बाटलीतून पेट्रोल देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले नाशिक दौऱ्यात ठाकरे यांनी पीडित महिलेची भेट घेतली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज सांगली जिल्ह्यात अंजनी इथं माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ग्रामीण विकास मंत्री हसन मृश्रीफ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली उप राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे यात मनिष सिसोदिया सत्येंदर जैन गोपाल राय कैलाश गलहोत इम्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे

ते काल जिल्हास्तरीय प्रशासकीय आढावा बैठकीत बोलत होते जिल्हयात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल तसंच जिल्हा नियोजन मंडळाच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं जिल्हयाच्या विकास कामात काही अडचणी आल्या तर आपल्याला थेट फोन केल्यावर त्या निश्वितपणे सोडविल्या जातील असं आश्वासन देसाई यांनी दिलं पालघर जिल्ह्यात वसई आणि डहाणू वगळता पालघर विक्रमगड वाडा तलासरी मोखाडा जव्हार या सहा ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठीची निवड बिनविरोध झाली आहे आठ पंचायत समित्यासाठीं काल झालेल्या निवडणूकीत पालघर वसई मोखाडा आणि वाडा या चार पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक चार सभापती निवडून आलेत तर डहाणू आणि विक्रमगड पंचायत समित्यामध्ये राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे दोन तर तलासरी पंचायत समिति मध्ये मात्र माक्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे सभापती आणि उपसभापती निवडून आलेत जव्हार या एका पंचायत समितीमध्ये सभापतीपदी भाजपचा सदस्य निवडून आला

ही घट सर्व प्रकारच्या समभाग निधींमध्ये झाली असल्याचं या संदर्भातल्या एका अहवालात म्हटलं आहे वर्धा जिल्ह्यात बोरगाव मेघे परिसरात नगर पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात आज पहाटे लागलेल्या आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मितीच्या मशीन जळून खाक झाल्या